सरन्यायाधीश शरद बोबडे यांचं प्रतिपादन

मंत्री छगन भ्जबळ यांचं आश्वासन

दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करतानाच त्याचं प्ढील जीवन सुसह्य करण्यासाठी सामाजिक संस्थांनी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून कार्य करावं असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपूर इथं आज केलं भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर आणि महावीर आंतरराष्ट्रीय सेवा संस्था नागपूर यांच्या संय्क्त विद्यमानं आमदार निवास परिसरात विदर्भातील दिव्यांगांसाठी विविध उपकरणांच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्ंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी न्या रवी देशपांडे न्या

श्क्रे ओडिशाचे लोकाय्क्त अजित सिंग यांच्यासह भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे डी

मेहता उपस्थित होते प्ढे बोलताना सरन्यायाधीश म्हणाले समाजानं मानवी मूल्यांचे संवर्धन करावं आणि समाजात वावरताना उत्कट मानवी संवेदनाची जपवणूक करण्याची गरज असून दिव्यांगांप्रती मानवी दृष्टिकोनातून पाहण्याच आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं या सहायता समितीचे डी

मेहता यांच्या कामाचं त्यांनी यावेळी कौत्क केलं दरम्यान दिव्यांगांना आत्मसन्मान कृत्रिम अवयवांतून मिळवून दिल्यामूळ ते समाजात ताठ मानेनं जगतात आणि आत्मनिर्भर बनतात त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हास्य आत्मसमाधान मिळवून देत असल्याचं डी

मेहता यांनी सांगितलं यावेळी त्यांनी भगवान महावीर विकलांग सहायता समितीकडून दरवर्षी करण्यात येत असलेल्या समाजोपयोगी कामाबाबतची माहितीही दिली तसंच समाजानं या कार्याकरिता सढळ हातानं दान करण्याचं आवाहनही केलं दिव्यांगांना वाटप केलेल्या उपकरणांबाबत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आयोजकांचे कौतुक केले यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते दिव्यांगासाठी विशेष कार्य करणा या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला विधी सेवा प्राधिकरण सुदधा दिव्यांग दुर्बल घटकांचे आय्ष्य सहज स्कर आणि स्लभ व्हावं यासाठी कार्यरत आहे या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांचीही उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सार्वत्रिक आरोग्य स्रक्षेचं उद्दिष्ट गाठण्यात भारताला यश आलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे

एका अधिकृत निवेदनात म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेतील काही समस्या सोडवल्या पाहिजेत असे म्हंटले असून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ योग्य प्रकारे मिळावा अशा सूचनाही केल्या आहेत

राज्यातील सहा जिल्ह्यांत घेण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडण्कीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमूळ या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही

कोरोना व्हायरसम्ळे आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या मंदीचे पडसाद स्थानिक बाजारात उमटू लागले असून कृषी उत्पादनाच्या निर्यातीला या घसरणीचा फटका बसला आहे क्क्टपालन क्षेत्राची मागणी घटल्यानं सोयाबीन मका आणि फीड ऑइलची मागणी कमी झाली शेतात काम करीत असलेल्या महिलेवर रानड्कराने हल्ला केल्यानं महिला गंभीर जखमी झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील शेगांव खोडके येथील शेत शिवारात घडली आपल्या शेतातील तूर जमा करीत असतांना रानड्कराने हल्ला केला त्याचवेळी शेतातील इतर मजूर धावून आल्यानं रानड्कराने पळ काढला अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी आज भंडारा जिल्ह्यात खराबी आणि सौंदड इथल्या धान खरेदी केंद्र आणि राईस मिलला भेट देऊन धान उत्पादक शेतकरी आणि मिलरच्या समस्या जाणून घेतल्या धान खरेदी केंद्रावर येणारे सर्व धान खरेदी केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले

भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांमधील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी भंडारा येथे ही प्रातिनिधिक भेट दिल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले भुजबळ यांनी भंडारा महसूल कॅन्टीन येथील शिवभोजन केंद्रास भेट दिली आणि पाहणी केली शिक्षणाद्वारे मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणाची गती पुढे नेण्यासाठी सरकारने विशेष मोहीम सूरू केली आहे मन्ष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरील निशंक यांनी सांगितले की त्यांचे मंत्रालय देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करेल येत्या आठ मार्चपासून या मोहिमेची स्रुवात अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून स्रू होईल आणि ही मोहीम वर्षभर स्रू राहील इन्ट्रो एक महिला शिकली तर संपर्ण क्ट्रंब शिक्षित करू षकते असं म्हणतात महिलांच्या अपार सामर्थ्यांची जाणीव महिलांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून जगाला करून दिली आहे शिक्षण क्षेत्रात कर्तेत्व गाजविणा या एक महिलेबद्दल महिलास दिन विशेष या मालिकेत जाण्न घेव्या गडचिरोलीच्या भामरागड येथील गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांची राज्य शासनाच्या शालेय विध्यार्थ्यांना समान आणि ग्णवतापूर्ण शिक्षण देण्यासंबंधीच्या चिंतन गट सदस्यपदी निवड झाली आहे

अश्विनी सोनावने यांनी तहसील स्तरावर शालेय संसद आयोजित करून विद्यार्थाना लोकशाहीची जवळून ओळख करून देण्यासारखे उपक्रम भामरागड इथ राबविले आहेत विदर्भातील ब्लढाणा जिल्ह्यात खामगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून खामगाव ताल्क्यातील अंत्रज इथं गारपीट झाल्याने शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासोबतच संत्रा फळबागांवर विपरीत परिणाम झाल्यानं संत्र्याचं नुकसान झाल्याची माहिती आमच्या बुलढाणा प्रतिनिधींनी दिली आहे राज्याच्या अन्य भागांपैकी जालना जिल्ह्यात पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्या तर्फे व्यक्त करण्यात आला आहे

प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छिणारे त्यांच्या सोयीन्सार आपला प्रशिक्षणावधी निवड् शकतात

प्रशिक्षण कार्यक्रमात सामील होण्यासाठी वयोमर्यादा नाही विज्ञानए विधी अभ्यासक्रम पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी प्राध्यापक व्याख्याते संशोधक अभ्यासक व्यावसायिक डॉक्टर अभियंते फार्मा व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट्स कंपनी सेक्रेटरी यापैकी कोणीही या कार्यक्रमामध्ये सामिल होउ शकतात

या दहा दिवसीय प्रदर्शनात साड्या हस्तशिल्प आणि हातमागावरील कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन राहणार आहे

मोहिमेचा प्रारंभ उदया सोमवार दिनांक दोन मार्चपासून होत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर संजय जयस्वाल यांनी आज नागप्रात पत्रकार परिषदेत दिली साम्दायिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत हतीरोग द्र करण्यासाठी प्रतिरोधक औषधी प्रवण्यात येणार आहे विभागातील सर्व नागरिकांनी या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्याकडून देण्यात येणार्या औषधी गोळ्या घ्याव्यात असे आवाहन आरोग्य विभागादवारे करण्यात आले आहे

या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प नागपूरात राबविण्यात येणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली